शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज मुंबईत विधीमंडळ परिसरात निदर्शनं केली महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी ख्र्प मोठ्या संकटात सापडल्याचं नमुद करत या आमदारांनी सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन केलं सरकार विरोधी पक्षांच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष देत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला विरोधी पक्षातील नेते अजित पवार धनंजय मुंडे बाळासाहेब थोरात तसेच प्रथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं दरम्यान आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे

काल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही सदस्यांचा शपथविधी झाला उर्वरित सदस्यांना आज शपथ दिली जात आहे दरम्यान लोकसभेच्या या सत्रात उद्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईल परवा गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील तर येत्या पाच जुलैला चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे

ते राजस्थानच्या कोटा इथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहेत

लष्कराचा आणखी एक जवान यात जखमी झाला आहे दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित आहेत मारला गेलेल्यातील एकाचं नाव सज्जाद भट्ट असून तो गेल्या फेब्रुवारीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी वापण्यात आलेल्या वाहनाचा मालक आहे

दरम्यान अरिहाल पुलवामामधील स्फोटात काल जखमी झालेले दोन जवान आज शहीद झाले एका वाहनात विस्फोटकं ठेऊन हा स्फोट घडवण्यात आला होता त्यात किमान नऊ सैनिक आणि एक नागरिक जखमी झाला आहे

विशेष क्रती दलाचं एक पथक या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी मोहीमेवर होतं त्यावेळी या अज्ञात महिला नक्षलवाद्याला ठार करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी संप मागं घेतल्यानं या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भात केंद्र सरकारला नोटीस काढण्याची गरज नाही परंतू आरोग्य सेवकांच्या सुरक्षेबाबत काळजी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे

विविध ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं चाळीस सदस्य बिनविरोध निवडून आले आहे